आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

भारतात ज्या विशाल स्तरावर निवडण्कीचं आयोजन केलं जातं ते पाहून जगातल्या लोकांना आश्वर्य वाटत असल्याचं ते म्हणाले आपला निवडणूक आयोग ज्या क्शलतेनं त्याचं व्यवस्थापन करतो ते पाहून प्रत्येक देशवासीयाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं नुकतंच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलामसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे तर विकसित देशांचे सॅटेलाईट्सही प्रक्षेपित करतो मुलांनी वेगळा विचार करून आतापर्यंत ज्या मर्यादांच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं त्याही पुढे जाण्याची संधी देशाचा अंतराळ कार्यक्रम देतो असं त्यांनी सांगितलं नवीन नवीन ताऱ्यांचा शोध लावण्यासाठी मुलांना प्रेरित करण्याचा सरकारचा दृष्टीकोन असल्याचं पंतप्रधान म्हणाले

पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन हे प्रेरणा देणारं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं देशात सर्वत्र स्वच्छ शौचालय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांनी आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं आगामी परीक्षांसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थी आई वडील आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या

कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

यानिमित्त नागरिकांनी दोन मिनिट मौन पाळून हृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन त्यांनी केलं

एका वृत्त विषयक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सरकारनं नियामक कायद्यांमध्ये सुधारणा स्टार्टअपच्या व्याखेची व्याप्ती वाढवणं कर सवलत असे प्रयत्न केल्यामुळे स्टार्टअप इंडियानं नवी झेप घेतली असल्याचं ते म्हणाले

समानता एक्सप्रेस असं या गाडीचं नाव असून ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर इथून सुटणार आहे संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्वाची स्थळं या प्रवासात जोडली जातील यामध्ये चैत्यभूमी महू बोधगया सारनाथ वाराणसी लूंबिनी कुशीनगर आणि दीक्षाभूमी या स्थळांचा समावेश आहे

नांदेड जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेलं नाही उस्मानाबाद सातारा अहमदनगर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढग दाटून थंड वारे वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बुलडाणा जिल्ह्यातही हवामानात गारवा असून ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबा रोग पडला आहे औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानात घट झाली आहे